संयुक्त अरब अमिरातीच्या पहिल्या मंगळ यानाचं उड्डाण आज पहाटे जपानमधील तानेगाशिमा अंतराळ केंद्रावरून यशस्वीपणे करण्यात आलं होपप्रोब नावाच्या या मंगळ यानाला एच टू ए नामक प्रक्षेपकाने अंतरिक्ष कक्षेत पोहोचवलं

ची ही पहिलीच अंतराळ मोहीम असून यामुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात हा देश अखाती देशातील अन्य देशांच्या पुढे गेला आहे

केंद्र सरकार लवकरच नागरिकांच्या व्यक्तिगत माहिती संरक्षणा संबधीचा डेटा संरक्षण कायदा आणणार असल्याचं केंद्रीय न्याय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे व्यक्तिगत माहिती संरक्षणाबाबत कुठलीही तडजोड सरकार खपवून घेणार नाही भारतातल्या नागरिकांच्या माहितीवर फक्त भारताचाच अधिकार आहे असं ते म्हणाले

देशातल्या न्यायालयांमध्ये डिजिटल माध्यमातून सुनावणी होत आहे

करदात्यांनी स्वेछेने नियमांचं पालन करावं या करीता आणि करदात्यांच्या सोयीसाठी प्राप्तीकर विभागाने आजपासून एक अभियान सुरु केलं आहे

अशा करदात्यांना ऑनलाईन सुविधेचा वापर करून आपल्या विवरण पत्रात असलेल्या त्रुटी दूर करण्याची संधी मिळणार आहे अशा करदात्यांना आयकर विभागाकडूनइमेल आणि एस एम एस पाठवला जाणार आहे यामुळे राहिलेल्या कमतरता ऑनलाईन पद्धतीनेचपूर्ण करता येणार असून आयकर विभागाकडून नोटीस आणि छाननी या प्रक्रिया टाळता येणारआहेत

भारत आणि अमेरिका या दोन देशांतील व्यवसाय भागीदारी गुंतवणूक आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर होणारे बदल या विषयांवर उद्योजक आणि सरकारचे प्रतिनिधि चर्चा करणार आहेत या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पाँपीओ यांचं बीजभाषण होणार आहे

केंद्राने हे अध्यादेश कृषी क्षेत्राच्या सुधारणेसाठीच आणले असल्याचं चंदीगड इथं पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन केवळ मंडईतच नाही तर व्यापारी अन्न प्रक्रिया युनिट्स किंवा इतर कोठेही विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त भाव यामुळे मिळणार आहे आणि कोणत्याही व्यक्ती कमिशन एजंट किंवा बँकेबरोबर शेतमाल विक्रीसाठी ई कराराची परवानगी मिळू शकणार आहे

राजस्थानचे पदच्युत उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांना पद आणि पक्षामधून निलंबित केल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती

राजस्थानमध्ये गेल्या आठवड्यातील सत्तासंघर्षात उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काही आमदारांसह राजकीय बंड केल्यानंतर त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षानं कारवाई केली होती महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचलित नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येत आहे या महाविद्यालयाच्या कामाला अधिक गती द्यावी यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे आदेश महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत या संदर्भातील आढावा बैठक नुकतीच सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांच्या नेतृत्वाखालील तीन जणांच्या पथकानं पाटण्यामधल्या प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली तसंच राज्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली

काल सलग दुसऱ्या दिवशी जगभरातल्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याचं आढळून आलं आहे

गेल्या शनिवारी अमेरिका ब्राझील भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये बाधितांची सख्या झपाट्यानं वाढल्याचं दिसून आलं

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येक चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील

देशाच्या बहुतांश भागात आज हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राजधानी दिल्लीमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून मुंबईमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे चेन्नईमध्ये हवामान ढगाळ राहील आणि हलक्या पावसाची शक्यता असून कोलकाता इथं पावसाची एखाददुसरी सर अपेक्षित आहे जम्मू आणि काश्मीर तसच श्रीनगरमध्ये पावसाची शक्यात असून गिलगीटमध्ये अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

नमस्कार